काही ठळक बातम्या

पंढरपूरची वारी म्हणजे एक अद्भूत यात्रा असून ही वारी शिक्षण संस्कार आणि श्रद्धा यांचा त्रिवेणी संगत असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

पंतप्रधान श्री

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून सरकारच्या मेगा नोकर भरतीत मराठा समाजातील तठणांवर अन्याय होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन

रशियन ख्रल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सौरभ वर्मानं विजेतेपद पटकावलं पंढरपूरची वारी म्हणजे एक अद्भूत यात्रा असून ही वारी शिक्षण संस्कार आणि श्रद्धा यांचा त्रिवेणी संगत असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम संत रामदास अशा अनेक संतांची शिकवण ही अंधश्रद्धेच्या विरोधात लढण्याचं बळ देत असल्याचं ते म्हणाले देशातल्या नागरिकांनी एकदा तरी पंढरपूरच्या वारीचा अन्गुभव ध्यावा तसंच आगामी गणेशोत्सव उत्साहात आणि पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे देशात अनेक भागात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतिक्षा असल्याचं सांग्रून त्यांनी मानवानं निसर्गाला आव्हान दिल्यामुळं निसर्गही मानवावर रूसून बसतो असं नमूद केलं

तर येत्या एक ऑगस्टला टिळ्कांची पुण्यतिथी आहे पंतप्रधानांनी या दोव्ही नेत्यांच स्मरण करून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख केला कवी नीरज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत पंतप्रधांनी सांगितलं नीरज यांचं काव्य प्रत्येक भारतीयासाठी खूप प्रेरणादायी आणि ताकद देणारं ठरू शकते पंतप्रधान श्री

या प्रकल्पांमुळे सुमारे दोन लाख रोजगार निर्मिती होणं अपेक्षित आहे

मोदी म्हणाले यावेळी श्री मोदी यांनी श्री योगी अदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील सरकारचं देखिल कौतुक केलं तत्पूर्वी गुहमंत्री श्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं की श्री मोदी यांच्या नेतृत्वात आपला देश ग्रंतवणुकीला आकर्षित करीत आहे

नवी दिल्ली इथं मन्रष्यबळ विकासमंत्री श्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरुंची तीन दिवसीय परिषद झाली यात दहा स्त्रे असलेला प्रस्ताव सर्वान्रमते संमत करण्यात आला उच्च शिक्षणासाठीच्या अभ्यासक्रमात विविध बाबींचा अंतर्भाव आणि संशोधनात सुधारणा इत्यादींचा समावेश प्रस्तावात करण्यात आला आहे शुध्द आणि भेसळरहीत अव्न मिळणं हा सामान्यांचा अधिकार आहे अव्न आणि औषध प्रशासनाच्या प्रस्तावित प्रयोगशाळेतुन सामान्य नागरीकांना आठ दिवसांच्या आत अज्ज नमुने तपासून द्यावेत अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री श्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केली अव्न आणि औषध प्रशासन विभागाच्या प्रयोगशाळा तसंच इमारतीचं भूमिप्रजन आज करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते अव्न आणि औषध प्रशासनानं जनतेला वेळेत आणि ऑनलाईन सेवा द्याव्यात पारदर्शक आणि भष्ट्राचारमुक्त सेवेचं समाधान जनतेला आणि सरकारला या विभागानं द्यावं असं सांग्रन श्री गडकरी म्हणाले की अनेक वर्षापास्रनची या प्रयोगशाळेसाठी असलेली मागणी पूर्ण होत असल्यानं त्यांनी सरकारचे आभार मानले या सहा मजली इमारतीला प्रशस्त पार्कींग कारसाठी पार्कींग ग्रीन बिल्डींग आणि सौर उर्जेवर आधारीत प्रकाश यंत्रणा तसंच कार्यालयाबाहेर सुंदर लॅण्डस्केप करण्याची सुचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली पाश्चिमात्य देशात अव्न आणि औषधांना देण्यात येणारे उच्च मुल्य या विभागानं द्यावं तसंच मोठ्या उद्योजकांनी सुध्दा अज्जशुध्दीला प्राधान्य द्यावं आठ दिवसात नमुने तपासणी आणि भेसळीचा ग्रन्हा सिध्द झाल्यावर ग्रुव्हेगारांचे फोटो हे माध्यमांनी प्रसीध्द करावे जेणेकरून ग्रुव्हेगारांना सामाजिक जरब बसेल असंही त्यांनी सांगीतलं मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा मोर्च्याच्या आंदोलकांमध्ये महत्वपूर्ण बैठक सुरू आहे राज्यभर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर म्रख्यमंत्री आणि आंदोलकांमध्ये पहिल्यांदाच समोरासमोर चर्चा होत आहे या बैठकीला माजी मंत्री श्री

या बैठकीला उपस्थित राहण्यावरून मराठा संघटनांमध्ये फूट पडल्याचं समजतं मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर विधिमंडळाचं एका दिवसाचं अधिवेशन घेण्याचा निर्णय काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला त्यानंतरही आज काही ठिकाणी आंदोलनाची धग आहे आजच्या या बैठ्कीत काय तोडगा निघतो हे पाहावं लागेल सकल मराठा समाजाच्या भावना आणि सूचना याची सरकारनं गंभीर दखल घेतली आहे मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून सरकारच्या मेगा नोकर भरतीत मराठा समाजातील तठ्ठणांवर अन्याय होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केलं

फडणवीस बोलत होते

यावर मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी आश्वस्त केले की हिंसाचाराच्या आणि पोलिसांवरील हल्ल्यांच्या घटना वगळून अन्य ठिकाणी निरपराधांवर तसंच च्रकीची कलमे लावून कारवाई करण्यात आलेल्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य मागासवर्गीय आयोगाला अहवाल शक्य तितक्या लवकर द्यावा अशी विनंती केली आहे आयोगाचं काम वेगानं सुरू असून अहवाल आल्यानंतर एक महिन्याच्या आत वैधानिक बाबी पूर्ण करण्यासाठी विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आरक्षणाबाबत निर्णय घेण्यात येईल नागरी विकासाशी संबंधित केंद्र सरकारच्या तीन अभियानांच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त लखनऊ इथं आयोजित केलेल्या नागरी भागाचा कायापाटल या कार्यक्रमाला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं पंतप्रधान आवास योजना अमृत आणि स्मार्ट सिटी मिशन या योजनांचा यात समावेश आहे नागरी विकास अभियानाशी संबंधित प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट दिली

उत्तर प्रदेशातल्या विविध शहरातल्या पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे अन्रभव त्यांनी व्हिडीओलिंकद्वारे जाण्रन घेतले आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस साजरा करण्यात येत आहे

मध्य प्रदेशातील सहा शहरांमध्ये वन विभागांतर्फे राज्य व्याघ्र स्थापना संस्थेतर्फे वाघांच्या संरक्षणासाठी भित्ती चित्र स्पर्धा आयोजिण्यात आली रायसेन सिहोर बैतुल छिंदवाडा पव्ना सतना शहरातील विद्यार्थी आणि सामान्य जनता या स्पर्धेत सहभागी झालीत

व्लादिव्होस्टॉक इथं सुरू असलेल्या रशियन ख्रल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सौरभ वर्मानं विजेतेपद पटकावलं आहे

पहिला गेम चुरशीच्या झ्रंजीत गमावल्यानंतर सौरभनं दुसरा गेम आरामात जिंकला

द्रखापतीमधून सावरलेल्या सौरभवनं झोकात प्रनरागमन करत यंदाच्या आंतरराष्ट्रीय हंगामात पहिल्यांदा अंतिम फेरी गाठली होती

अपघातग्रस्त गाडी हजार फ्टापर्यंत खाली गेली असून दाट धुकं आणि सतत कोसळणारा पाऊस यामुळं बचाव मोहिमेत अडथळे येत होते आज सकाळी ही मोहिम पुव्हा सुरू झाली सर्व मृतदेह दरीतून बाहेर काढल्यानंतर ते त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले त्यानंतर शोधकार्य संपलं अपघातातल्या मुतांच्या कुट्रंबांना राज्य सरकारनं प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे तर यात जखमी झालेले श्री प्रकाश देसाई यांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले सर्वजण दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते माणिकवाडा इथल्या फकीरजी महाराज देवस्थानाचा नावलौकीक जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात आहे त्यांच्या आशीर्वादानं आपली वाटचाल सुरू असून या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कायम कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन महसूल राज्यमंत्री श्री संजय राठोड यांनी आज माणिकवाडा इथं केलं फकीरजी महाराज यात्रा महोत्सवात आयोजित स्वागत समारंभात ते बोलत होते यावेळी संस्थानचे अध्यक्ष श्री देविदास कावलकर यांच्यासह विश्वस्त उपस्थित होते